सर्वाच्च न्यायालय अवमान प्रकरणी राहुल गांधी यांचं शपथपत्र दाखल

राजुरा येथील आर्मदवासी वर्सातगृहात झालेल्या अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य र्माहला आयोगाच्या अध्यक्षांची वर्सातगृहास भेट

भारताच्या जगजित पावडीया यांची आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ नियामक मंडळावर पुन्हा निवड

द्ष्काळ निवारणासाठी राज्य सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे कद्राच्या मदतीची वाट न पाहता चार हजार कोर्टा रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलो आहे द्ष्काळ निवारणासाठी आचारसीहता र्शाथल करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आर्गाण आयोगानं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मागणीला सकारात्मक प्रातसाद देत आचारसीहता शिथिल केली

या यांचका निवडणूक आयोगानं फेटाळल्या असल्यामुळं आपण सुनावणी घेणार नाही असं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ता दोपक गुप्ता यांच्या पीठानं म्हटलं मात्र निवडणूक आयोगाच्या यासंदभातल्या र्भिणयांवरोधात नव्यानं यार्थाचका दाखल करायला न्यायालयानं स्रश्मिता देव यांना परवानगी दिली केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत गरिबांना मोफत स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देणं हा केवळ दिखावा असल्याचं सांगून सरकारच्या या योजनेवर काँग्रेस पक्षानं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मागील पाच वर्षातील कार्याचं प्रगतीपुस्तक सादर करत नसल्याचं पक्ष प्रवक्ते जयवीर शेरणील यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं गेल्या पाच वर्षात मोर्दीनी केवळ जाहिरातींवर लक्ष केंद्रीत केलं असून विकासाकडं पूर्ण दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप शेरगील यांनी केला तर काँग्रेस पक्षाकडं निवडणुकीसाठी कुठलाही मुद्दा नसल्यानं ते पंतप्रधानांच्या विरूद्ध अशाप्रकारच्या आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असल्याची भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं श्वष्टाचार आणि जातीय राजकारणासाठी काँग्रेस पक्षाची ओळख असल्याची टीका जावडेकर यांनी केली वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध उमेदवारी रद्द करण्यात आलेल्या बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याचा तपास करावा असं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला म्हटलं आहे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं उद्यापर्यंत याबाबतचा अहवाल मागवला आहे तेज बहादूर यादव यांनी त्यांच्याबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय भेदभावपूर्ण आणि अयोग्य असल्याचं सांगून हा निर्णय मागं घेण्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे यादव यांना समाजवादी पक्षातर्फे वाराणसीमधून उमेदवारी देण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सतर्क केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशिन यांची पडताळणी करण्यासाठी सर्वोच्व व्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशाचं पुनरावलोकन करण्याची मागणी करणारी विरोधी पक्षांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली सर्वाच्च न्यायालय अवमान प्रकरणी राहूल गांधी यांनी आज शपथपत्र दाखल करून न्यायालयाची र्विनशत माफा मागितली सर्वाच्च न्यायालय आपल्यासाठी सवतोपरी आहे न्यायालय अवमाना संदभात आपल्या विरोधात दाखल सव प्रकरणं बंद करावीत अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केली आहे राफेल खरेदी प्रकरणी पुर्नावचार यांचकांवरच्या एका सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या एका र्षावधानाचा गांधी यांनी र्विपयास केला होता या संदभात भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान र्याचकेनंतर राहुल गांधी यांनी न्यायालयात एक प्र्रातज्ञापत्र दाखल करून खेद व्यक्त केला होता या प्रकरणी पुढची सुनावणी परवा श्रक्रवारो दहा मे रोजी होणार आहे लोकसभा निवडण्रकीच्या पाचव्या टप्प्यातील सहा मे रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी जबाबदारीनं कार्य न केल्याप्रकरणी बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं निलंबित केलं आहे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यमानं विज्ञान समागम या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन नीती आयोगाचे सदस्य डॉ विजय क्रमार सारस्वत यांच्या हस्ते आज मुंबईत झालं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जागतिक दर्जाच्या संस्थांचा सहभाग यात असून भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान विषयक प्रगतीचं दर्शन घडवणारे प्रकल्प त्यात मांडण्यात आले आहेत येत्या सात जुलैपर्यंत मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात हे प्रदर्शन ख्रलं राहील त्यानंतर बंगळूरू कोलकाता आणि नवी दिल्ली इथं हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे राजुरा येथील आंदिवासी वर्सातगृहात अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाविषयी महाराष्ट्र राज्य र्माहला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथल्या वर्सातगृहातील आर्विदवासी विद्याथ्याची आर्विण पालकांची भेट घेतली यावेळी विजया रहाटकर म्हणाल्या की विद्यार्थीनींचे समुपदेशन करून त्यांचं मनोधैर्य वाढवलं जाईल पीडित कुट्टंबियांना न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोग सर्व प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं

सीआयडीमार्फत करण्यात येत असलेल्या या प्रकरणाच्या तपासाबाबत विजया रहाटकर यांनी समाधान व्यक्त केलं या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक न्रकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत स्थलांतर केलं जाणार आहे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षेमधल्या किमान पात्रता गुणांची मर्यादा सहा पर्सेंटाईलनं कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियंत्रण मंडळानं परस्पर सहमतीनं हा निर्णय घेतला आहे

भारताच्या जगजित पावडीया यांची आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ नियामक मंडळावर प्रव्हा निवड झाली आहे

संयुक्त राष्ट्र आणि जागतिक संघटनांच्या मंडळांच्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीत भारतानं यशस्वीरित्या मिळविलेल्या विजयात जगजित पावडीया यांनी भर घातली आहे

आज आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस पदवस पाळला जात आहे

या संस्थेचे जनक जॉन हेनरो डिनँट यांचा जर्न्मादवस म्हणजेच आठ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस म्हणून पाळला जातो प्रेंम हे या वर्षाचं या दिनाचं घोषवाक्य आहे

या प्रशिक्षणात मध्रबनी वारली चेरियल्स स्क्रोल मांडना सांझा गौंड म्हैसोर तंजौर आणि समकालीन विविध चित्रशैर्लींचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे

अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणाची कामं न करणाऱ्या दहा ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे संबंधित ग्रामपंचायतींनी कामाच्या मागणीचे प्रस्ताव पाणीप्ररवठा विभागाकडं सादर केले ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले मात्र मंजूरीनंतर कामं करण्यात ग्रामपंचायतींनी टाळाटाळ केली आहे अशा ग्रामपंचायतींना नोटीस पाठवण्यात आली जलसंधारणाची कामं होण्यासाठी या कामांमध्ये लोकसहभाग मिळणे महत्वाचं आहे तसंच या कामांकारता स्वयंसेवी संस्थांनी प्रढं येण्याचं आवाहनही वार्गाशमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केलं रिसोड तालुक्यात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते

या रुग्णालयात असलेलॉ स्वच्छता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकात केलो जाणारी जागृती तसंच रुग्णालयातील र्जौवक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यात सर्वाधिक गुण मिळाल्यानं रुग्णालयाचा प्रथम क्रमांक जाहोर झाला आहे असं जिल्हा शल्य र्चाकत्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी सांगितलं

अतिक्रमण कौट्रंबिक वादातून आलेल्या तक्रारींची दखल घेत कार्यालयानं ड्रोनद्वारे जमीनीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा आणि यवतमाळ इथं उद्या आणि परवा अत्याधिक उष्मा जाणवू शकतो असं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं असून त्या दृष्टीनं नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे